मुंबई पुणे पिंपरी थिंचवड आणि नागपूर महापालिका हद्दीतील मिळकतींच्या नोंदणीसाठीच्या मुद्रांक शुल्कात आगामी दोन वर्षांसाठी एक टक्का कपात सुचवण्यात आली आहे औद्योगिक वापराच्या वीजेवरील शुल्कातही एक पूर्णाक आठ दशांश टक्के तिकी कपात प्रस्तावित आहे पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅटमध्ये प्रती लीटर एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे

शिवभोजन थाळी योजनेसाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

पर्यटन क्षेत्रासाठी पदविका आणि पदवी अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे आमदार विकास निधीतही अर्थमंत्र्यांनी एक कोटी रुपयांची वाढ सूचवली आहे

राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी करण्यात आलेल्या निरनिराळ्या तरतुदींविषयीची सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट पूणे मेट्रोचा विस्तार रिंग रोडसाठी भरीव तरतूद म्हाळूंगे बालेवाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा विद्यापीठ आणि सुसज्ज ऑलिम्पिक भवन अशा प्रमुख घोषणा कालच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी करण्यात आल्या पुण्याला आणखी एक विमानतळ देण्याचंही घोषित करण्यात आलं पण ते नेमकं कुठे आणि कधी होणार याबद्दलची स्पष्ट माहिती न दिल्यानं तसंच अपुरी आर्थक तरतूद केल्यानं या विमानतळाबद्दलची संदिग्धता कायम राहिली आहे

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आणि अॅलिम्पिक भवन मंजूर करून भविष्यात पृण्याला क्रीडानगरी बनवण्याचा निर्धारही या अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला आहे

तर अर्थसंकल्प राज्यातील सर्व घटकांना समान न्याय देणारा असल्याचं लातूर जिल्हयाचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटलं असल्याची प्रतिक्रिया कृषिमंत्री दादाजी भूसे यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया फडणवीस या अर्थ संकल्पात केलेल्या घोषणा केंद्र सरकारच्या भरवशावर करण्यात आल्या आहेत अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागांचा साधा नामोल्लेखही अर्थसंकल्पात नाही कोकणाचं नाव घेतलं पण प्रत्यक्षात कोकणला काहीच दिलेलं नाही

अनुशेष निर्देश केळकर महाराष्ट्राच्या राज्यपालांना असणाऱ्या संविधानातील विशेषाधिकारांचा वापर करून विकासातील अनुशेष दूर करण्याच्या दृष्टीनं अर्थसंकल्पातील निधीचं विभागनिहाय वाटप करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत

विजय केळकर समितीच्या शिफारशींवर फारसं काम झालं नाही सद्यस्थितीतील आकडेवारीनुसार विकासात व्यापक प्रादेशिक असमानता दिसून येते विकासातील या असंतुलनाचा शोध घेऊन समतोल विकासाचा मार्ग सुचवण्याकरता नव्यानं समिती नेमावी आणि या समितीनं वर्षभराच्या आत आपला अहवाल सादर करावा असंही राज्यपालांनी दिलेल्या निर्देशात म्हटलं आहे सरपंच विधेयक राज्य विधीमंडळात गेल्या महिन्यात मंजूर झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचांची निवड करण्याबाबतच्या विधेयकाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संमती दिली आहे यापूर्वी हे विधेयक त्यांनी राज्याच्या महाधिवक्तांकडे पाठवल्याचं सांगण्यात आलं होतं राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेलं विधेयक त्यावरील मत जाणून घेण्यासाठी राज्यपालांनी महाधिवक्त्यांकडे पाठवण्याची ही पहिलीच वेळ होती

पुण्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयातही पुरेसे विलगीकरण कक्ष उपलब्ध आहेत पुण्यातील मोठमोठे मॉल आणि अन्य गर्दीच्या ठिकाणांवर कोणतेही निर्बंध नाहीत मात्र नागरिकांनीच गर्दीत जाण्याचं टाळावं आणि अनोळखी व्यक्तीबरोबर एकत्र येण्याच्या बाबतीतही दक्षता बाळगावी असं आवाहन त्यांनी केलं कोरोना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं कोरोना विषाणूच्या प्रसारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोमेट्रिक उपस्थिती स्थगित केली आहे सध्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती हजेरी पत्रक नोंदवहीत नमूद करण्यात येईल

त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांनी केलं आहे कोरोना पालघर जिल्ह्यातल्या डहाणू क्रिं चीनमधून आलेल्या जहाजावरील सर्व खलाशांची तपासणी समुद्रातच केली जाणार आहे

आपण महिला रोजच्या धकाधकीच्या जीवनात कौट्बिक जबाबदाऱ्या पार पाडतानाच मंत्रालयातील कामाच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठीही मोलाचं योगदान देत असता तुमच्या सहकार्यामुळे मी जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांची यशस्वीपणे अंमलबजावणी करू शकतो हे कौतुकाचे शब्द आहेत खुद्द मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांचे जागतिक महिला दिनानिमित्त महिला कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कामाची अशी आगळीवेगळी दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुखद धक्का दिला मुख्यमंत्र्यांच्या या कृतीनं आपण भारावून गेलो कार्यालयात वेळेत पोहोचण्याची घरातूनच सुरू झालेली धावपळ सत्कारणी लागली अशी भावना या महिलांनी व्यक्त केली तर काहीजर्णींनी विक्या वर्षांच्या नोकरीत माणुसकीचा ओलावा आणि आपुलकी पहिल्यांदाच अनुभवली असं सांगितलं या भारावलेल्या अवस्थेतच मग त्यांनी मुख्यमंत्र्यांचं पत्र सगळ्यांना दाखवलं आणि या पत्राचं छायाचित्र नातेवाईक मित्रमंडळींना पाठवून त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करुन घेतलं आकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहून सुरेखा जोशी

आंदोलन करणाऱ्या काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं कारवाई जालना जिल्हा उपनिबधक कार्यालयाच्या पथकानं काल अवैध सावकारीसंदर्भात जिल्ह्यातल्या सात सावकारांच्या घरावर छापे टाकले

त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी औरंगाबाद ब्रिं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत